रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू झाल्यापासून राज्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण लक्षणीय रित्या वाढलं आहे त्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्याही वाढती असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही सातत्यानं वाढते आहे

हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

आरोग्य विभागामार्फत प्रसिद्धीला देण्यात येणारी ही आकडेवारी आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी आकडेवारी यात तफावत असल्याचं मान्य करून त्रुटी दूर करण्याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असलं तरी आज आठवड्यानंतरही ही तफावत कायम आहे प्णे विभागातल्या सर्वच जिल्ह्यातली विभागीय आयुक्तांनी दिलेली आकडेवारी आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेली आकडेवारी यात फरक आहे कोल्हापूर सोलापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या आकडेवारीसंदर्भात हा फरक फार मोठा नसला तरी या दोन शासकीय यंत्रणांकडून मिळालेल्या पुणे जिल्ह्यातल्या आकडेवारीत काही हजारांचा फरक दिसतो

आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारी मुळे देशपातळीवर प्ण्याचं चुकीचं चित्र उभं राहात असून आरोग्य विभागाची आकडेवारी केवळ कोरोना बाधित रुग्णापर्यंतच विचारात घेतली जावी रुग्ण बरे होण्याची आणि उपचार सुरु असलेल्या रुग्णांबाबतची जिल्हा प्रशासनाची माहितीच वस्तूस्थिती दर्शक आहे असा दावा पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल आकाशवाणीशी बोलताना केला पूणे शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचं अनेकदा निदर्शनास आले आहे यासाठी महापालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून खासगी रुग्णालयांबरोबर शाळा महाविद्यालयांची वसतीगृह ताब्यात घेण्यात येत आहेत

यापैकी काही सेंटर पूढच्या दहा दिवसात प्रत्यक्ष सुरू होणार आहेत शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयातील बेडही आरक्षित करण्यात आले आहेत यामध्ये आयसीयू आणि ऑक्सिजन बेडसचा प्रामुख्याने समावेश आहे

महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे कोरोना रुग्णांना या पुढच्या काळात बेडसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होते आहे

पुणे शहरात कोरोना रूग्णांचे तत्काळ निदान व्हावे यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मोठया प्रमाणात संशयितांच्या रॅपीड एटीजन चाचण्या करण्यात येत आहे

पूणे शहरात आधी फक्त आरटीपीसीआर पध्दतीने संशयितांच्या घशातले नमुने घेऊन चाचणी केली जात होती या चाचणीचा अहवाल येण्यासाठी साधारणपणे दोन दिवसांचा चा कालावधी लागत होता मात्र रॅपीड अॅटीजन टेस्टमुळे केवळ अध्या तासात अहवाल मिळत असल्याने ही चाचणी रूग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत रॅपीड एटीजन टेस्टमुळे चाचण्यांचा वेगही वाढला आहे

जूनच्या सुरूवातीला सुमारे दीड ते दोन हजारांपर्यंत चाचण्या होत होत्या

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे टाळेबंदीचा लाभ घेत मध्य रेल्वेने पूणे विभागासह राज्यातील विविध स्थानकांवर प्रामुख्याने पादचारी पुलांची कामे पूर्ण केली आहेत ऐकुया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात टाळेबंदी लागू झाल्यानंतर रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली त्यानंतर फक्त माल गाडय़ा आणि जून महिन्यत विशेष प्रवासी गाडय़ा सोडण्यात येत आहेत टाळेबंदी चा उपयोग रेल्वेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करून घेतला आहे इतर वेळेला ही अत्यावश्यक कामे करण्यासाठी वाहतूक बंद किंवा काही गाडय़ा बंद कराव्या लागतता

यामध्ये चिंचवड आणि तळेगाव च्या पुला चा समावेश आहे

आकाशवाणी श्रद्धा वार्डे एरवी बॅण्ड पथकातील क्लॅरोनेट ट्रम्पेट आणि सिंथेसायझर सारख्या वाद्यांवर फिरणारे सुरेल हात आज विस्कटलेले आर्थिक सूर जुळवण्यासाठी कुठेतरी मोलमजुरी करून पोट भरू पहात आहेत

ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत